विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची दक्षिण आफ्रीकेशी लढत जम्मू कश्मीर विधानसभेच्या निवडणुका यावर्षी घेण्याबाबत निवडणूक आयोग विचार करणार आहे राज्यातल्या एकंदर स्थितीची पाहणी करण्याचं काम आपण चालूच ठेवणार आहोत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे अमरनाथ यात्रा संपल्यावर आणि सर्व स्तरांतून माहिती घेतल्यानंतर आपण राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू असं आयोगानं सांगितलंय गृहमंत्री अमित शहा यांना जम्मू कश्मीरमधल्या सद्यस्थितीबाबत विस्तृत माहिती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे पवित्र अमरनाथ यात्रा पुढल्या महिन्याच्या एक तारखेपासून सुरू होत आहे या पार्क्षभूमीवर जम्मू कश्मीरधल्या सुरक्षा विषयक तयारीबाबत शहा यांना अवगत करण्यात आलं केंद्रीय गृह सचिव राजीव गऊबा आणि गृहमंत्रालयाच्या कश्मीर विभागातले ज्येष्ठ अधिकारी या सादरीकरणाच्यावेळी हजर होते विविध भारतीय भाषा एकात्मिक पद्धतीनं विकसित करण्यासाठी कृती योजना तयार करावी असे आदेश मनुष्यवळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिले आहेत प्राचीन भारतीय ग्रंथातल्या ज्ञानरुपी संपत्तीचा भाषा विकासातून मागोवा घेऊन त्या ज्ञानाशी आधुनिक विज्ञानाशी सांगड कशी घालता येईल ते पहायला हवं असं निशंक म्हणाले मंत्रालयाच्या आढावा बैठकीत पोखरियाल यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेचं महत्त्व अधोरेखित केलं

भारतीय वायूदलाच्या हरवलेल्या प्रवासी विमानाचा शोध धेण्यासाठी भारतीय लष्कर आणि उपग्रह सुविधा कार्यरत करण्यात आल्या आहेत या कामी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात झोची मदत घेण्यात येत आहे झोचे भूनिरिक्षक उपग्रह कार्टोसॅट आणि रायसॅट हे विमान गायब झालेल्या ठिकाणाचे फोटो घेत आहेत

त्यासाठी जोरदार जनजागृती मोहीम राबवावी असंही त्यांनी सांगितलं लोकांनी वृक्षारोपण मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन करत केंद्रिय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल सेल्फी विथ सॅपलिंग मोहिमेचा प्रारंभ केला जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बातमीदारांशी बोलताना जावडेकर यांनी पर्यावरण रक्षण ही लोकांची चळवळ होण्याची गरज व्यक्त केली राष्ट्रीय महामार्गांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होत असल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादानं चिंता व्यक्त केली आहे याबाबतीत देखरेख करणारी प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही लवादानं सरकारला दिले आहेत जे माहमार्ग बांधायचे आहेत जे बांधले आहेत तसंच आधीच बांधलेल्या रस्त्यांचाही विचार करून भविष्यकाळातल्या धोरणाच्या अनुषंगानं या देखरेख यंत्रणेचं काम चालावं अशी अपेक्षा आहे याबाबत दोन महिन्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश लवादानं पर्यावरण अणि वन तसंच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांना दिले आहेत कौशल्य विकास आणि उद्योजगता मंत्रालयाच्या अंतर्गत चालणा या जन शिक्षण संस्थानांमधल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांचा शुल्क सरकारनं माफ केलं आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडेय यांनी काल या खात्याचा कार्यभार स्वीकारला त्यानंतर त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला

मात्र यापैकी आसिया आणि शाह हे वेगळ्या प्रकरणात आधीच कोठडीत असून आलम याला कश्मीरमधून ट्रांझिट रिमांडवर आणलं आहे असं या आरोपीच्या वकिलानं सांगितलं आज ईद उल फित्रचा सण देशभरात सर्वत्र साजरा होत आहे पवित्र रमझान महिन्याची सांगता या सणानं होते दिल्लीला ईदचा चांद जरी दिसला नसला तरी उत्तराखंड आणि बिहारमधे तो दिसल्यानं ईद उल फित्र बुधवारी साजरी करावी अशी घोषणा चंद्रदर्शन समितीनं केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी यानिमित्तानं लोकांची भेट धेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या करुणा दातृत्व आणि बंधुत्व यावरची श्रद्धा अधिक वृढ करणारा पचित्र रमझान महिन्यातला हा अत्युच्च दिन असून आपल्या संस्कृतीचा पाया असणा या मुल्यांची नव्यानं जोपासना करायला हवी असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे तर परस्परांमधे प्रेम आणि आनंद वाटण्यामध्येच या सणाचं सार आहे असं उपराष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षातला वाढीचा दर साडेसात टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं कायम ठेवला आहे जागतिक आर्थिक प्रगती अहवालात जागतिक बँकेनं वाढीचा हा दर पुढच्या दोन वित्तीय वर्षात कायम राहील असं म्हटलं आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघांची मोहीम सुरु होत आहे आज साऊदम्पटन श्वे भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना लंडनमधे बांगला देश आणि न्यूझीलंड यांच्यात होईल

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांचं आकाशवाणी थेट समालोचन दररोज करणार आहे

भारतीय कनिष्ठ गट हॉकी महिला संघानं चार देशांच्या आंतरराष्ट्रीय कँटर फित्झेरॉल्ड हॉकी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पाचले आहेत

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या छोट्या मित्रपक्षांनी भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली तर ते अधिक चांगली कामगिरी करु शकतील असं राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे शिवसेना भाजपा यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात या सत्ताधारी महायुतीमधे रामदास आठवले यांचा रिपाई राष्ट्रीय समाज पक्ष रयत क्रांती सेना आणि शिवसंग्राम असे छोटे पक्षही सहभागी आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी नुकतच आपल्या पक्षाचे उमेदवार स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवण पसंत करतील असं म्हटलंय तर रयत क्रांती सेनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मात्र आपले उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असे संकेत दिले आहेत

ब्रिटनच्या प्रधानमंत्री तेरेसा मे यांनी काल त्यांची शेवटची अधिकृत वार्ताहर परिषद घेतली त्या येत्या शुक्रवारी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तीन दिवसांच्या ब्रिटन दो यावर आहेत